आज नरकचतुर्दशी निमित्त पहाटे चंद्रोदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान फराळाची प्रथा आहे रस्तोरस्ती घरोघरी रांगोळ्या दिव्यांची रोषणाई लक्ष वेधून घेत होती सर्वजण वेगवेगळ्या स्वरुपात एकमेकांना दीपोत्सवाच्या शूभेच्छा देत आहेत प्रमुख शहरांमधे तरुणाईनं पहाटे पहाटेच रस्त्यांवर जमून आकर्षक नवीन पेहरावात दीपावलीचा उत्सव साजरा केला

तसेंच या उत्सवाच्या काळात वंचित आणि उपेक्षितांच्या जीवनातही प्रकाशफुलं उमलावीत यासाठी सामाजिक बांधिलकीच्या जाणीवा जोपासाव्यात असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे प्रधान मंत्री नरेंद्र मोदी आज दीपावली निमित्त केदारनाथ मंदिराला भेट देणार आहेत मंदिरात पूजा अर्चा करून ते केदार पूरी क्विं नवीन बांधकामाची पाहणी करतील परदेशी निधीचा ओघ आणि कंपन्यांचे अनुकूल निकाल याचा परिणाम आज चालू संवतच्या अखेरच्या दिवशी सकाळी शेअरबाजारावर जाणवला

यासंदर्भातील खर्चाच्या प्रस्तावाला काल स्थायी समितीच्या बळ्कीत मंजूरी देण्यात आली राज्य शासनाचा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना तर संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ रंगकर्मी विनायक थोरात यांना जाहीर झाला आहे

पाच लाख रुपये मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्कारांचं स्वरूप आहे राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या नव्या कॉफी टेबल बुकचं प्रकाशन काल राजभवनच्या चतूर्थ श्रेणी कर्मचा यांच्या हस्ते झालं गेल्या दोन वर्षांच्या काळात उच्च शिक्षण आदिवासी कल्याण आणि प्रादेशिक विकास क्षेत्रात राज्यपालांनी केलेल्या वेगवेगळया उपक्रमांचा या पुस्तकात धावता आढावा घेण्यात आला आहे नवी मुंबईच्या जवाहरलाल नेहरु पोर्टद्वारे नव्या खाद्यतेल शुध्दिकरणाचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे देशाच्या या सर्वाधिक क्षमतेच्या कंटेनर पोर्टमधे महसुलात वाढीच्या उद्देशाने हा प्रकल्प राबवण्यात येत आहे

नव्यानं बांधण्यात आलेल्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी स्टेडियमवर होणारा हा पहिलाच सामना असून लखनौ क्वं तब्बल चोवीस वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होत आहे

घोटयाला दुखापत झाल्यामुळे त्याने हा निर्णय घेतला असून यामुळे नोव्हाक जोकीव्हिचचा अग्रमानांकनाचा मार्ग मोकळा झाला आहे